पावसाळा संपून महिना उलटला तरी पाऊस थांबेना क्यार दुर जाताच नव्या चक्रीवादळाची चाहल भाजप निरीक्षक राज्यात भाजपा शिवसेना यांच्यातील समान सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या पेघावर अद्याप तोङगा निघालेला नाही या बाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा हेच अंतिम निर्णय घेतील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत सांगितलं तर भाजपा विधीमंडळ पक्षाची आज मुंबईत बैठक होणार आहे त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्रसिंग तोमर तसंच पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार असल्याचं अधिकृत वृत्त आहे पक्षाध्यक्ष अमित शहा या बैठकीच्या निमित्तानं मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार अशी चर्चा होती मात्र ते आज उपस्थित राहणार नसतील तर यूतीतला सत्ता स्थापनेबाबतचा तिढा आज तरी सुटेल का याबाबत शंकाच आहे दरम्यान भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी युतीचा निर्णय झाला तेव्हा सत्तेत समान वाट्याबाबत दोन्ही पक्षांची सहमती झाली होती मात्र मुख्यमंत्रीपदाबत नव्हती असं सांगण्यात आलं तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं कुठलंही आश्वासन शिवसेनेला दिलं नव्हतं असं काल सांगितलं सरकार शिवेसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्यानंतर शिवसेनेनं भाजपा बरोबर काल होणारी बैठक रद्द केली भाजपचे केंद्रीय नेते भूपेंद्र यादव प्रकाश जावडेकर आणि शिवसेना नेते यांच्यात ही बैठक होणार होती आमदार मंवई मुंबईतल्या उरण विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार महेश बालदी यांनी भाजपला पाठिंबा दर्शविला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबईत भेट घेऊन त्यांनी पाठिंब्याचं लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे

ते मुंबईत एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला मुलाखत देताना बोलत होते रामदास आठवले शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडून उपमुख्यमंत्री पद तसंच केंद्र आणि राज्यात जादा मंत्रिपदे घेवून महायुतीच्या सत्तास्थापनेत तडजोड करावी असं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे चव्हाण दरम्यान युतीमधल्या कुरब्री वाढत असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याची भूमिका घेतली आहे राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर वरिष्ठांशी चर्चा करू असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे ते काल कराड इथ प्रसारमाध्यमांशी बोलत होते काँग्रेससाठी सर्व पर्याय खुले असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं नवाब मलिक मंबई विधानसभेत भजपा सरकार बह्मत सिद्ध करू न शकल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस इतर पर्यायांबाबत विचार करेलं असं पक्ष प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे सेना भाजपा बैठक रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल मुंबईत ही प्रतिक्रिया दिली

न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या रूपानं अनेक वर्षानंतर मराठी माणूस सरन्यायाधीशपदी नियुक्त होत आहे पडसलगीकर राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती झाल्याचं वृत्त आहे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पडसलगीकर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना सहाय्य करतील कोविंद संपत्ती साठवून नव्हे तर दान करून आदर मिळवला जातो असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे ते काल नवी दिल्लीत पहिल्या राष्ट्रीय कार्पोरेट सामाजिक उत्तदायीत्व अर्थात सी एस आर पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते कंपन्यांनी सामाजिक आणि पर्यावरण विषयक दाखवलेल्या जबाबदारीचं कोविंद यांनी यावेळी कौतूक केलं

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील परांजपे ऑटो कास्ट प्रायवेट लिमिटेड या कंपनीला सीएसआर पुरस्कार प्रदान करण्यात आला परांजपे ऑटो कास्ट नं सीएसआर निधीच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी महत्वपूर्ण कार्य केलं आहे

आरक्षित ई तिकिटांसाठी पारदर्शक आणि ग्राहकांसाठी अनुकूल सेवा देणं हा या प्रणालीचा उद्देश आहे

या योजनेमुळ रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम परत करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाणार आहे दिव्यांग देशभरातील दिव्यांगजनांना त्यांच्या आरक्षणानुसार जागा भरल्या जातील असं आश्वासन भारतीय रेल्वेनं दिलं आहे दिव्यांगजनांसाठी असलेल्या पदभरतीत अनियमितता होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून नवी दिल्लीत निषेध करण्यात आल्यानंतर रेल्वेकडून हे आश्वासन देण्यात आलं आहे

आकाशवाणीच्या ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीचे सदस्य राजाराम चौधरी यांना या संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे पर्यावरण संमेलन रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळच्या परशुराम इथं येत्या शनिवारी चौथं पर्यावरण संमेलन जल आणि देवराईतज्ज्ञ डॉक्टर उमेश मुंडल्ये यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ तसंच महाराष्ट् प्रदृषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या संमेलनात वन्यजीवन वसुधरा रक्षण शिवकालीन पर्यावरणीय विचार सह्याद्रीतलं वैविध्य या विषयांवर चर्चा होणार आहे पीक विमा वाशीम गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामूळं खरीप हंगामातील उभ्या पिकांच आणि कापणी झालेल्या पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे प्रधानमंत्री पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानाची माहिती वैयक्तिकरित्या संबंधित विमा कंपनीचे समन्वयक अथवा ज्या बँकेत विमा हप्ता भरला आहे त्या बँकेकडे विहित नमुन्यात त्वरीत सादर करावी असे वाशिम जिल्हा प्रशासनान कळविल आहे

मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे सत्ताधारी आघाडीतील दोन सदस्य कमी झाले आहेत परिणामी होणाऱ्या पोटनिवडणूकीकडे विरोधी भाजपाचं लक्षं आहे

या गुटख्याची बाजारातली किमंत एक कोटी रुपये आहे पाचजण निलंबन मुंबईतल्या वाडाळा इथ पोलीस कोठडीतल्या एका युवकाच्या मृत्यू प्रकरणी पाच पोलीस कर्मचा यांना निलंबित करण्यात आलं आहे यात एक निरीक्षक एक उप निरीक्षक आणि तीन हवालदारांचा समावेश आहे

नाशिक जिल्ह्यात काल द्पारी जोरदार पाऊस झाल्याने द्राक्ष पिकांबरोबरच लाल कांद्याचे देखील नुकसान झाले आहे जिल्ह्यातील अन्य पिकांचही नुकसान झालं आहे पंचनामे अमरावती अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवेळी पावसामूळे पिकांचे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेलेश नवाल यांनी दिले आहेत निधन कोल्हापर ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीमत्व असलेले डी

पाटील यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले

मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ते माजी अध्यक्ष होते याशिवाय अनेक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता

भारताचा हा पहिलाच दिवस रात्र कसोटी सामना आहे हवामान् अधिकृत पावसाळा उलटून एक महिना पूर्ण झाला तरीही राज्यातला पाऊस थांबण्याची चिन्हं नाहीत काल राज्यातील सर्व भौगोलिक विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पावसानं हजेरी लावली आज आणि उद्याही असाच तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे क्यार चक्रीवादळ दूर गेल्यानंतर पाऊस काहीसा ओसरलेला असताना लक्षद्वीप बेटांजवळ नवा तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यातून पाठोपाठ दुसर चक्रीवादळ उद्भवण्याची शक्यता आहे

नमस्कार